एका खासगी द्रचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदी म्हणाले की आता परिस्थिती बदलली आहे देशातील युवकांमध्ये नव्या अपेक्षा जागृत होत आहेत ते पुढं म्हणाले की देशानं हे ही पाहिलं आहे की पंतप्रधान कायम कामात गुंतलेले असतात जे गेल्या सरकारमध्ये होत नव्हतं कारण ते देशसेवेबाबत गंभीर नव्हते आणि त्यांनी सगळं काही नशीबावर सोडून दिलं होतं संयुक्त प्रोगामी आघाडीच्या गेल्या सरकारचं कोणतही धोरण नव्हतं आणि सर्वत्र भ्रष्टाचार पसरला होता अशी टीकाही मोदी यांनी केली आहे देशहीतासाठी काही मोठे आणि कठीण निर्णय घेतल्याचं त्यांनी नमुद केलं

या दौऱ्यात त्यांनी हडपसर इथं आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला काँप्रेसनं आपल्या जाहिरनाम्यात घोषित केलेल्या न्याय किमान उत्पन्न वेतन योजनेसह शिक्षण रोजगार आदी मुद्यांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना गांधी यांनी उत्तरं दिली छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत आज केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक जवान शहीद झाला तर अन्य एक जखमी झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धमतारी जिल्ह्यातील चामेडा खेड्यानजिक जंगलामध्ये ही चकमक झाली नक्षलवाद्यांविरुद्धच्या एका कारवाई दरम्यान ही चकमक झाली शहीद झालेल्या जवानाचे नाव हरीश चंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

सुरक्षादलानं दिलेल्या माहितीनुसार सैन्य पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या शोध मोहिमेत त्यांनी लश्कर ए तैय्यबाचा दहशतवादी फिरदौस खान याला अटक केली

एका इंग्रजी दैनिकात या आशयाचे वृत्त प्रसिद्ध झालं होतं सीबीडीटीनं दिलेल्या माहितीनुसार या काळात एक कोटी सात लाख नवे प्राप्ती कर भरणारे जोडले गेले आहेत बिहारमध्ये निवडणूक आयोगानं शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या चिन्हांवर बंदी घातली आहे जनता दल य्नायटेडच्या चिन्हांशी या पक्षांची निवडणूक चिन्हं मिळती जुळती असल्यानं ही बंदी घालण्यात आली जनता दल युनायटेडनं निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार केली होती त्यांचे बाण हे चिन्ह शिवसेना आणि झारखंड मुक्तीमोर्चाच्या धनुष्य बाण चिन्हाशी मिळतं जुळतं असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होतं

समाज माध्यमांवरील माहितीच्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण करण्यात आलं आहे मतदार यादीत नाव नसलं तरी आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवून चॅलेंज वोटच्या तरतुदीनुसार मतदान करता येणार नाही असं या कार्यालयानं स्पष्ट केलं आहे

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं सीबीआयला मंगळवारपर्यंत यावर उत्तर दाखल करायला सांगितलं असून त्या नंतरच्या दिवशी लालूप्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल

सिंधू साइना नेहवाल आणि एच

प्रणय हे या स्पर्धेच्या एकेरी फेरीतून या पूर्वीच बाहेर पडले आहे या स्पर्धेत भारताकडून के श्रीकांत हा एकमेव खेळाडू खेळणार आहे

वंदना कटारियानं दोन गोल करून या विजयात मोलाचा वाटा उचलला लालरेमसियामीनं तिसरा गोल करून भारताची आघाडी वाढवली या आठ दिवसांच्या दौऱ्यात भारतीय संघ अव्वल गोलरक्षक सविताच्या नेतृत्वाखाली खेळत आहे मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे